राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षणात परिवर्तनात्मक सुधारणांसंबंधीच्या संमेलनाचं द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन झालं यावेळी केलेल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान बोलत होते या धोरणाद्वारे विद्यार्थांना जागतिक स्तरावरील शिक्षण दिलं जाणार असून त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होतील प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच दिलं जाणार असून त्यामुळे विद्यार्थांचा पाया पक्का होईल असं ते म्हणाले हे शैक्षणिक धोरण भविष्याचा विचार करुन तयार केलेलं असून यात शिक्षण आणि संशोधनातली दरी कमी करण्यात आली तसंच सर्जनशीलतेला तंत्रज्ञानाची जोड दिली असल्याचं ते म्हणाले आधुनिक भारताच्या पायाभरणीसाठी हे शैक्षणिक धोरण अत्यंत उपय्क्त असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं

भारतीय आयर्विज्ञान संशोधन संस्थेकडून ही माहिती देण्यात आली

पाटण्याचे पोलीस अधीक्षक असलेले तिवारी गेल्या रविवारी अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत आले होते

मात्र बिहार पोलिसांच्या विनंतीवरून विलगीकरणाचा काळ पूर्ण होण्याच्या आठवडाभर आधीच त्यांना विलगीकरणातून सोडण्यात आलं असं ब्रहन्मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं दरम्यान सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज अंमलबजावणी संचालनालय ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली ही चौकशी पुढे ढकलण्याची रियाची मागणी ईडीने फेटाळून लावली होती

कोरोना विषाणू प्रादर्भावाचा धोका अधिक असल्यानं ज्येष्ठ कलाकार तसंच तंत्रज्ञांना स्टडिओत किंवा स्टडिओबाहेर चित्रीकरण आणि संबंधित कामात सहभागी होण्यास मज्जाव करणारे दोन निर्णय राज्य सरकारने जारी केले होते ज्येष्ठ कलाकार प्रमोद पांडे तसंच इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स संघटनेनं या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर आज निर्णय देताना कोविड प्रतिबंधासाठीचे नियम सर्वांना सारखे लाग असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे

त्यांच्यावर औरंगाबाद इथं एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपली प्रकृती ठणठणीत असून कोणती चिंता करू नये असं खासदार चिखलीकर यांनी म्हटलं आहे दरम्यान खासदार चिखलीकर यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य प्रवीण चिखलीकर यांच्यावरही औरंगाबाद इथे कोरोना विषाणू संसर्गावर उपचार सुरू होते ते या संसर्गातून मुक्त झाले असून उद्या त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे

त्यामुळे शिराळा तालुक्यातील चार पूल पाण्याखाली गेले आहेत